कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा उत्साहात साजरा राज्यात पूनरंचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षासाठी राबवायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे

कर्जदार आणि बिगर कर्जदार शैतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक केली आहे यासाठी शैतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे

पाऊस तापमान सापेक्ष आर्दता गारपीट तसंच जोरदार वारे या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य विमा संरक्षणाद्वारे अबाधित राखणे हे या योजनेचे उद्दीष्ट असल्याचे भुसे यांनी सांगितलं जिल्हा समूहांमध्ये ई निविदा प्रक्रियेतून निवडलेल्या विमा कंपन्यामार्फत ही योजना राबवली जाणार आहे अमरावतीत दर्यापूर शें सीसीआय अर्थात भारतीय कापूस महामंडळाचं कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार अग्रवाल यांनी सांगितलं आहे यामुळे जिल्ह्यातली कापूस खरेदी केंद्राची संख्या नऊवर पोहोचून खरेदीला गती मिळणार आहे

ते आज नागपुरात वेस्टर्न कोल फील्ड कंपनीच्या भूमिगत खाणीच्या ऑनलाईन अनावरण कार्यक्रमात बोलत होते कोळशाची आयात कमी करण्याच्या उद्देशानं सरकार पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं

प्रधानमंत्र्यांकडून मार्गदर्शक तत्व जरी झाल्यावर याबाबत अधिक तपशील जरी केले जातील असं जोशी यांनी सांगितलं दर्जेदार कोळशाची उत्पादन क्षमता संपूर्णपणे उपयोगात आणली तर वीज निर्मितीचा प्रश्रही मिटेल आणि संपूर्ण ग्रामीण भागाला अव्याहतपणे परवडणाऱ्या दरात अविरत अखंडित वीज पुरवठा करता येईल असं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज वेस्टर्न कोलफिल्डच्या वतीनं नागपूर जवळच्या आदासा क्रिं एक आणि मध्यप्रदेशातल्या दोन कोळसा खाणींचे ऑनलाईन उद्घाटन करताना बोलत होते

अन्न वस्त्र निवारा या जीवनावश्यक वस्तूंमध्ये आपल्याला उर्जेचाही समावेश करावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले चांगल्या दर्जाच्या कोळशाचं उत्पादन झालं तर वीज निर्मितीच्या अडचणी भविष्यात दूर होतील असं ठाकरे यांनी सांगितलं

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी जाहीर केलेली शंभर कोटी रुपयांची मदत तुटपुंजी असून सरकारनं चक्रीवादळग्रस्तांसाठी संपूर्ण आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे ते आज वार्ताहरांशी बोलत होते

देशात वाघांच्या संख्येबद्दल समाजमाध्यमांवर फिरत असलेली आकडेवारी अपुरी आणि दिशाभूल करणारी असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने म्हटलं आहे

वाघांच्या संख्येबद्दल पूर्ण पारदर्शकता असून ती आकडेवारी सर्व नागरिकांच्या माहितीसाठी खुली असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या देवळा श्रिन आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या भावडबारी घाटात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत हे सर्वजण चांदवड तालुक्यातले रहिवासी आहेत आज सकाळी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरनं येत असताना भावडबारी घाटाच्या पायथ्याशी अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं ट्रॅक्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर उलटल्यानं हा अपघात झाला जखमींना देवळा खिल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे

प्रशासनाकडून बेडची संख्या आवश्यकतेनुसार वाढवली जात असली तरी कोणत्या रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना रुग्णालयाच्या शोधात भटकावं लागत होत मात्र यापुढे रुग्ण तसंच त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही बेड उपलब्ध असणाऱ्या नजीकच्या रुग्णालयात रुग्णाला जलदगतीने दाखल करणे यापुढे शक्य होईल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली

सांगली जिल्ह्यात आज एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला

नांदेड जिल्ह्यात आज एका नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली

दरम्यान जिल्ह्यात भुसावळ मधे कोरोनाबाधित तसंच मृतांची संख्या जास्त असल्यानं तिथे प्रतिबंधत क्षेत्रात नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनानं ड्रोनचा वापर सुरु केला आहे चंद्रपूर जिल्ह्यात आज एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला

हा रुग्ण काल आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातलाच सदस्य असल्याचं आरोग्य प्रशासनानं कळवलं आहे

परभणी जिल्ह्यात ब्रम्हवाकडी ब्रिला कोरोनाबाधित रुग्ण पूर्णतः कोरोनामुक झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाने आज त्याला डिस्चार्ज दिला तंबाखू सुपारी आणि पान खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्या थुंकीबहाद्वारांना नाशिक शहरात आता आर्थिक दंडासह सार्वजनिक सेवाही करावी लागणार आहे नाशिक महानगरपालिकेनं तशी घोषणा केली आहे एकदा गुन्हा केला तर एक हजार रुपये दंड आणि एक दिवस सार्वजनिक सेवा दुसरा गुन्हा केला तर तीन हजार रुपये दंड आणि तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास तब्बल पाच हजार रुपये दंडासोबतच महानगरपालिका सांगेल अशी सार्वजनिक सेवा पाच दिवस करावी लागेल अशी माहिती नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ कल्पना कुटे यांनी दिली आहे राज्यात चित्रपट आणि द्रचित्रवाहिनी मालिकांच्या चित्रीकरणाला शासनानं परवानगी दिली असली तरी याविषयीच्या नियमांबाबत निर्मात्यांच्या मनात गोंधळ आहे त्यामुळे हा उद्योग पूर्ववत सुरु व्हायला आणखी काही काळ लागू शकतो सुरुवातीला लहान लहान चित्रपटांचं काम करुन मग नियमांचं पालन करीतच चित्रीकरण सुरु करण्याचा बहुतेकांचा विचार असल्याची प्रतिक्रीया वृत्तसंस्थेनं केलेल्या पाहणीत अनेकांनी व्यक्त केली आहे

डॉक्टर्स परिचारिका ताप मोजणी यंत्र रुग्णवाहिका िव्वादी बाळगणं अनिवार्य आहे

अनेक निर्बंध शिथिल करण्याची मागणी करणारं पत्र निर्माता संघटनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलं आहे

राजसदरेवर महाराजांच्या उत्सव मूर्तीचं पूजन झाल्यानंतर मेघडंबरीतल्या शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी या जयघोषानं गड दणाणून गेला युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना यावेळी मार्गदर्शन केलं

कोरोनामुळे सध्याची स्थिती बिकट झाली असून याला आव्हानात्मक स्थितीला तोंड देण्यासाठी प्रत्येकानं महाराजांचे विचार अंगिकारावं असं आवाहनही संभाजीराजे यांनी यावेळी केलं त्यानंतर होळीच्या माळावरून उत्सव मूर्ती जगदीश्वर मंदिराकडे नेण्यात आली

दरम्यान कोरोना संकटात विविध क्षेत्रातले कर्मचारी महिला युवक उल्लेखनीय सेवा देत आहेत

शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी राज्य कारभार जगात आदर्श मानला जातो त्यांनी दाखवलेल्या मार्गानं पूढे जाऊ याअसं मृख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचं राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यांनी गाजवलेलं शौर्य केलेला पराक्रम राज्यकारभाराचा घालून दिलेला आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करुनत्यांना वंदन केलं आहे राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विटर संदेशातून महाराजांना अभिवादन केलं आहे महाराजांनी निर्माण केलेल्या राज्याला प्न्हा सक्षम आणि लोकाभिमुख करण्याचा संकल्प करूयाअसं शरद पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा कामगार आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत कृट्ंबप्रमुखाचा अनपेक्षितपणे मृत्यू झाल्यास एकाकी पडलेल्या महिलावर कुटुंबाची जबाबदारी येते यासाठी तहसील कार्यालयाच्या विविध बाबींचा आढावा घेतल्यावर या योजनेतून विधवा महिलांना तत्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश कडु यांनी दिले होते

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल दक्षिण मध्य कर्नाटक आणि तामिळनाडुच्या आणखी काही भागात तसच बंगालच्या उपसागराच्या अनेक भागांमधे झाली आहे कोकणात उद्या बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं वर्तवली आहे मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असंही वेधशाळेनं म्हटलं आहे